पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत ट्रंप म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी याबाबत पाकिस्तानला जोरदार आणि स्पष्ट संदेश दिला आहे कश्मीरप्रश्री भारत आणि पाकिस्तान लवकरच तोडगा काढतील असा विधास डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेऊन ड्रिपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली त्यानंतर ट्रंप यांनी बातमीदारांना याबाबत माहिती दिली अमेरिका लवकरच भारताशी व्यापार करार करेल असं ट्रंप यांनी सांगितलं दोन्ही देशांमधे व्यापारविषयक बोलणी प्रगतिपथावर असून व्यापारातल्या अडचणी दूर करण्यासाठी तसंच दोन्ही बाजूनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यापार पँकेज तयार करण्याचे प्रयत्न दोन्ही देश करत आहेत असं ट्रंप यांनी सांगितलं तर पेट्रोनेट कंपनीनं केलेल्या कराराबाबत मोदी यांनी समाधान व्यक्त केलं

वेळ निश्वित झाली नसली तरी लवकरच दोन्ही देशांमधे करार होईल अशी आशा असल्याचं परराष्ट्र सचीव विजय गोखले यांनी सांगितलं

फिजी किरबाती प्रजासत्ताक मार्शल ड्रीप समूह प्रजासत्ताक माइक्रोनेशिया संघीय राष्ट्र नौरु प्रजासत्ताक पलायु प्रजासत्ताक पापुआ न्यूगिनी स्वतंत्र राष्ट्र सॅमोआ सॉलोमन ड्रीप समूह टोंगा साम्राज्य टुआलू आणि वनातू प्रजासत्ताक या देशांचे राष्ट्राध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते या समूहाच्या नेत्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच भेट होती यावेळी भारत प्रशांत ड्रीप समूहातल्या देशांच्या विकासाबाबत त्यांनी भारताची वचनबद्धता व्यक्त केली भारत आणि या ड्रीपसमूहातल्या देशांची मूल्य समान आहेत आणि त्यांनी सामाईक भविष्यासाठी काम केलं पाहिजे असं प्रधानमंत्री म्हणाले या समूहातल्या देशामध्ये असलेली असमानता दूर करण्यासाठी आणि त्यांच्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी समावेशक विकास धोरण तयार करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला हवामान बदलाच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी भारत इतर देशांइतकाच वचनबद्द आहे आणि या संदर्भातलं लक्ष्य साध्य करण्यासाठी या समूहातल्या देशांना भारत तंत्रज्ञानविषयक आणि विकासपूरक मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली हवामान बदलाच्या समस्येला अधोरेखित करताना अपारंपरिक उर्जा क्षेत्रात भागीदारी वाढवण्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आपत्ती निवारणासाठी स्थापन केलेल्या आघाडीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी या देशांना केलं सौर आघाडीमध्ये अनेक देश सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि या आघाडीतही सहभागी होण्याचं निमंत्रण त्यांनी या देशांना दिलं

या देशांना क्षमतावृद्वीसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करून विकासात्मक सहकार्य करण्याच्या वचनबद्दतेचा त्यांनी पुनरुच्चार केला यामध्ये परकीय सेवा संस्थांमध्ये राजदुतांच्या प्रशिक्षणासहित विविध क्षेत्रातल्या प्रशिक्षणाचा समावेश आहे मानवतेसाठी भारत या कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्र्यांनी या देशांमध्ये जयपूर फूट कृत्रिम अवयव शिविरांचं आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडला या देशातल्या जनतेचा भारतातल्या जनतेशी संवाद वाढवण्यासाठी त्यांनी विशेष अतिथी कार्यक्रमाची घोषणा केली या अंतर्गत या देशांमधल्या नामवंत व्यक्तींना भारताला भेट देता येईल

या नेत्यांनीही प्रधानमंत्र्यानी जाहीर केलेल्या विविध प्रकारच्या मदतीचं आणि प्रस्तावांचं स्वागत केलं आणि परस्पर सहकार्य बळकट करण्याच्या प्रयत्नांना आपापल्या सरकारकडून पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही दिली अमेरिकेत न्यूयॉर्क इथं आज संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले

महात्मा गांधी भारतीय असले तरी ते फक्त भारताचे नव्हते याचा प्रत्यक्ष दाखला हे व्यासपीठ देत आहे असं मोदी यांनी यावेळी सांगितलं जे लोक गांधीजींना कधीही भेटले नव्हते त्या लोकांवर देखील गांधीजींचा मोठा प्रभाव होता

त्यांच्या विचारधारा गांधीजींच्या दृष्टिकोनावर आधारित होत्या असं ते म्हणाले संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते स्वच्छ भारत अभियानासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स संस्थे तर्फे ग्लोबल गोलकीपर हा पुरस्कार देण्यात आला या अभियानाला नागरी चळवळ म्हणून चालवणाऱ्या सर्व भारतवासीयांना मोदी यांनी हा पुरस्कार समर्पित केला

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन

ए नं बांग्लादेशबरोबर संपर्क असलेल्या जमात उल मुझाहिदीन या आंतकवादी गटाकडून आधुनिक दर्जाची विस्फोटक सामग्री जप्त केली या स्फोटकाची माहिती अटक करण्यात आलेल्या जहीदुल इस्लाम या दहशतवादी गटाच्या सदस्यानं राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली होती

बंगळुरुच्या इलेक्ट्रॉनिक शहरामधल्या त्यांच्या ठिकाणाहून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी अत्याधुनिक विस्फोटक सामग्री जप्त केली या दहशतवादी गटानं कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या कृष्णागिरी डोंगरावर रॅकेटचं प्ररिक्षण केलं होतं त्याची माहिती मिळाल्यानंतर सोलादेवन्नहल्ली इथं त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता हे प्रकरण एन आय ए कडे आल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या आणि अन्य कायद्यांतर्गत त्यांच्यावर पुन्हा गुन्हा नोंदवण्यात आला होता पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक महान व्यक्ती होते दीनदुबळ्यांसाठी त्यांनी आत्मीयतेनं दिलेलं योगदान हे कायम स्मरणात राहील अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली वाहिली गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली इथल्या पक्षाच्या मुख्यालयात पुष्पांजली अपर्ण करुन आदरांजली वाहिली तर भाजपाचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिनदयाळ वाटीकेत जाऊन त्यांना आदरांजली अर्पित केली दिनदयाळ उपाध्याय हे महान देशभक्त चिंतक आणि अंत्योदयचे प्रणेते आणि मानवतावादी व्यक्ती होते अशा शब्दात प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महाराष्ट्र निवडणूक आयोगानं दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्यात वरच्या मजल्यावर असणारी पाच हजार चारशे मतदान केंद्र तळमजल्यावर हलवली आहेत राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली